या निमित्तान सिभागृहात एका विशेष चर्चेच वियोजन झाल लोकशाहीमध्ये नियक्ती आणि संसुकन राखण्यासाठी राज्यसभा आवश्यक असल्याच विधानमक्ती नरेंद्र मोदी यासी या चर्चेत बोलताना साधितल क्रित्र नियक्षि राखण क्रिणि अडथळे आणणक्रि दोन बाबींमधला फरक लक्षात घेतला पाहिजे असती म्हणाले राष्ट्रीय दृष्टीकोन आणि प्रादेशिक हित यातलसिस्केन राखण्याच्या आवश्यकतेवरही त्याप्ती भर दिला

बाबासाहेब आर्डेडकर याच्यासारख्या महान नेत्याती राज्यसभेच्या माध्यमातूनच देशाच्या प्रगतीमध्ये आणखी जास्त योगदान देता आल

राज्यसभा हे सद्दिचद्विसरसिभागृह असलविरी ते दुय्यम सभागृह नाही या माजी प्रधानमक्तीअटलबिहारी वाजपेयी याच्या शब्दाधी त्याती आठवण करून दिली राज्यात्रिया सीमाती पुनर्रचना आणि महत्त्वाची कलमक्राळण्याशी सद्दीशित मुद्यातीत राज्यसभेला पुरेसक्रित्व दिलक्ष पाहिजे असमित प्रधानमच्चारीीव्यक्त केल दरम्यान जम्मू कश्मीर नध्मल कॉन्फरन्सचे स्थानबद्ध नेते फारुख अब्दुल्ला याच्या सुटकेच्या मागणीसाठी काल लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला घोषणाबाजी झाली जम्मू कश्मीरमधे पुलवामा जिल्ह्यात काल जैशे महंमदच्या चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी अटक केली अरिहल भागात दोन लष्करी जवानांच्या मृत्युला कारणीभूत स्फोट घडवण्यासह विविध दहशतवादी कारवायांमधे त्यांचा हात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थिक पुरवठ्याप्रकरणी हिजबुल मुजाहिद्दिनच्या दोन दहशतवाद्यांच्या मालत्तांवर सक्तवसुली संचालनालयानं टाच आणली आहे अनंतनाग जिल्ह्यातल्या या स्थावर मालमत्ता गुलाम नबी खान उर्फ अमीर शान आणि बरकतुल्ला या दोन दहशतवाद्यांच्या नावावर असून हे दोघं पाकिस्तानातून कारवाया करतात असं सूत्रांनी सांगितलं

परवानगी मिळाल्या नसि तीन महिन्याच्या आत या वाहिन्या सुरु करणब्रिसेकारक आहे असहीत्याती साधितलठ गुंतवणूकीला चालना देण्यासाठी तसंच रोजगार वाढीसाठी युवा आणि विदेशी भारतीय नागरिकांच्या कल्याणासाठी हरयाणा सरकारनं कायमस्वरुपी विभाग सुरु करण्याचं ठरवलं आहे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला हा नविन विभाग विशिष्ठ धोरणाअंतर्गत परदेशी राहणा या भारतीयांसाठी विशेष कार्य करेल तसंच शिक्षण कौशल्य विकास आणि हरियाणाची संस्कृती परदेशातही जतन करण्यासाठी हा नविन विभाग उपयोगी पडेल असं हरयाणा सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्याच्या पर्यवेक्षण कौशल्यात सुधारणा करण्यासाठी रिझर्व बँक पर्यवेक्षक महाविद्यालय उभारत आहे अशी माहिती रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकार्त दास याप्ती दिली आहे ते एका कार्यक्रमात बोलत होते

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई जिल्हा प्रभारी म्हणून शिंदे यांची नियुक्ती केली आहे पक्षाच्या आघाड्या आणि विभागांसाठी राज्य समन्वयक म्हणून बसवराज पाटील नगराळकर यांची नियुक्ती झाली आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काल शिंदे आणि नगराळकरयांना नियुक्तीची पत्रं दिली अमेरिकेनक्रिपल्या चार दशकात्रिमून कायम राखलेल्या भूमिकेत बदल करत पर्सस्टिनी प्रदेशातल्या वेस्ट बँक या भागात वसाहती उभारण्याच्या इस्राएलच्या अधिकाराचस्तिमर्थन केलख्राहे

या नागरी वसाहती स्थापन करण्याला आस्तिराष्ट्रीय कायद्याच उिल्लान ठरवण्यामुळे कोणतही उद्दिष्ट साध्य झालेल जाही किद्यी शास्त्रा प्रस्थापित झाली नाही असति म्हणाले

शेकडो संशयितांना पकडलं असल्याचही त्यांनी सांगितलं माली आणि नायजेर लष्कराच्या तुकड्यांची संयुक्त मोहीम सुरु असताना त्यांच्यातल्या एका गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असं त्यांनी सांगितलं

आय एच अर्थात आंतरराष्ट्रीय हॉकी संघानं काल ही घोषणा केली

केंद्रशासित जम्मू कश्मीरच्या जम्मू विभागात पाकिस्तानी लष्करानक्रिाल रात्री बेछूट गोळीबार करून शस्त्रस्रीवउल्लास केल पूर्व जिल्ह्यात शाहपूर आणि करनी सेक्टरमध्ये नियक्षि रेषेवरच्या भारतीय चौक्या आणि नागरी भागाद्वि पाकिस्तानी तुकड्यातीी लहान शस्त्र आणि तोफाद्वी भडीमार केल्याची माहिती सहिण दलाच्या प्रवक्त्यान िवाकाशवाणीला दिली या गोळीबाराला भारतीय तुकड्याती चोख प्रत्युत्तर दिला भारतीय बाजूला कोणतीही जीवितहानी किखि इतर हानी झाल्याचक्रित नाही सर्वात उद्दयुद्धभमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सियाचेन शिखरावर काल दुपारी हिमस्खलन झाल्यामुळे काझी पोस्ट इथल्या भारतीय लष्कराच्या छावणीला याचा जबरदस्त तडाखा बसला आहे

एक जवान गदीर असून आणखी एक जवान अजूनही बेपत्ता आहे केंद्रीय ग्रामविकासमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी काल सरस या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचं नवी दिल्ली धिल्या प्रगती मैदानात उद्वाटन केलं महिला सबलीकरण हा केंद्रसरकारचा मुख्य उद्देश आहे या मेळाव्यामुळे महिला स्वयं विकास गट तसंच बचतगट यांना आपली कलाकृती या मेळाव्यात सादर करण्याची संधी प्राप्त झाली आहे भारत आणि रशियाच्या दिल्ली आणि मॅस्को या राजधानीच्या शहराक्रिले सक्क आणखी दृढ करण्याच्या उद्देशान दिल्ली सरकारन आयोजित केलेल्या डेज ऑफ मॉस्को या सास्कृतिक महोत्सवाला काल सुरुवात झाली दिल्ली सरकारचा पर्यटन विभाग आणि मॉस्को सरकारन या दोन दिवसीय महोत्सवाचञ्ञायोजन केलञ्ञाहे